ते यालसीचीस्रक्षितताआणिपरिणामकारकतेविषयीपसरतअसलेल्याअफवांपास्नसर्वांनीसावधर हायचंआवाहनत्यांनीकेलं मंज्री देण्याआधी लसीला त्याबाबतआखूनदिलेल्यामार्गदर्शकसूचनांविषयीसरकारकसलीहीतडजोडकरणारनाही असंत्यांनीसांगितलं लसदेण्यासाठीआतापर्यंतस्मारेदोनहजारजणांनाप्रशिक्षणदिलंअसूनसर्वराज्यतसंचकेंद्रशासित प्रदेशांमध्येलसीकरणासाठीमोठ्यासंख्येनंआरोग्यकर्मचारीतैनातकेलेअसल्याचीमाहितीहर्षवर्ध नयांनीदिलीआहे कोविडलसीकरणासाठीआजदेशभरातरंगीततालीमझाली लसदेण्याच्यापूर्वतयारीचाआढावाघेण्याच्याउद्देशानंहीतालीमघेतली प्रत्यक्षलसदेण्याबाबततयारी नियोजनआणिअंमलबजावणीसाखळीआणिप्रत्यक्षलसीकरणाच्याअंमलबजावणीतलीआव्हानं जाणूनघेणंयामागचाम्ख्यउददेशआहे

केंद्रशासनानंपरवानगीदिली तरराज्यातकोरोनालसीकरणालाप्रत्यक्षस्रुवातकेलीजाईल असंआरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीम्हटलंआहे जालनाजिल्हारुग्णालयातआजकोरोनालसीकरणाचीचाचणीअर्थातड्रायरनआरोग्यमंत्रीटोपेयां च्याप्रम्खउपस्थितीतघेण्यातआला

त्यावेळीमनपाआयुक्तराधाकृष्णनबी

पृण्याचेजिल्हाआरोग्यअधिकारीडॉ

सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे अडीच लाख आहे

सध्या देशातला कोविड मृत्यूदर पावणे दोन टक्क्यावर आला आहे

केंद्र सरकारनं तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचं मध्य प्रदेशाचे म्ख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे ते आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथं दर्शनासाठी आले असता बातमीदारांशी बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकरी हित पाहणारे एकमेव प्रधानमंत्री आहेत त्यांना थेट निवडण्कीत पराभूत करू न शकणारे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत असं ते म्हणाले

राष्ट्रपतीरामनाथकोविंदआणिप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीब्टासिंगयांच्यानिधनाबद्दलद्ः खव्यक्तकेलंआहे अनेकशतकांपासूनप्रचलितअसलेल्यालोककथातसंचलोकसाहित्याचंप्रतिनिधित्वकरणा ऱ्यालोककलांमुळेराज्याच्यासांस्कृतिकप्रतिष्ठेतमोलाचंयोगदानदिल्याचंसांस्कृतिककार्यमंत्रीअ मितदेशम्खयांनीम्हटलंआहे लवकरचसांस्कृतिककार्यसंचालनालयाच्याफेसब्कपेजआणिय्ट्यूबवाहिनीवरलोककलारंगना वानंहेप्रसारितकेलंजाईलअसंत्यांनीजारीकेलेल्याप्रसिद्धीपत्रकातम्हटलंआहे सांस्कृतिकमंत्रालय भारतसरकारआणिराज्यशासनाचंसांस्कृतिककार्यमंत्रालययाचआयोजनसंय्क्तरित्याकरणारअ सल्याचीमाहितीदेशम्खयांनीदिली म्बईत पाण्यावरुन झालेल्या भांडणात दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणीजबाबदारआरोपींनाकठोरशिक्षाकरावी तसंचअन्सूचितजातीअत्याचारविरोधीकायद्यान्वयेग्न्हानोंदवावा अशीमागणीकेंद्रीयसामाजिकन्यायराज्यमंत्रीरामदासआठवलेयांनीकेलीआहे

आठवलेयांनीयाकुटुंबाचीसांत्वनपरभेटघेतली त्यावेळीतेबोलतहोते

प्रशासनानंयाबातमीलाद्जोरादिलाअसल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे

त्यासाऱ्यांचंसंगणकीकरणपूर्णझालंअसूनताल्क्यातल्याकोणत्याहीशेतकऱ्यालाऑनलाइनसात बाराउतारामिळणारअसल्याचीमाहितीराजापूरच्यातहसीलदारप्रतिभावराळेयांनीदिली

मात्र मोबाईलअथवानेटवर्कनसल्यानेसर्वचशेतकरीयाचालाभघेऊशकलेनाहीत

स्वच्छसर्वेक्षणासाठीविविधमाध्यमांतूननागरिकांच्यामनातस्वच्छतेविषयीजागरूकता निर्माणकरण्यातयेतआहे